कोणी वंचित राहू नये हा आजच्या जलदिनाचा विषय आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जलदिनाच्या शुभेच्छा देताना सर्वांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्याचा सर्वांनी संकल्प करावा असं आवाहन केलं आहे शालेय विद्यार्थ्यांना पाणीबचतीचं महत्त्व सांगावं असंही नायडू यांनी यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज सकाळी त्याला अटक केली साजिद खान असं त्याचं नाव असून तो जम्मू काश्मीर इथला रहिवासी आहे पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार मुदस्सीर याच्याशी त्याचे निकटचे संबंध असल्याचं समजतं पोलिस सध्या त्याची चौकशी करत आहेत

नवी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली रविशंकर प्रसाद यांनी गौतम गंभीर याचं स्वागत केलं

सध्या भाजपच्या मीनाक्षी लेखी या मतदार संघाच्या खासदार आहेत

या मुद्यावर सर्व देशांचा भारताला पाठिंबा असल्याचं त्यांनी नमूद केलं सॅम पित्रोदा यांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या याच भागात झाल्या आहेत यवतमाळ इथं झालेल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन वैशाली येडे यांच्या हस्ते झालं होतं

पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांसाठी ही प्रचारसभा होत आहे

पंतप्रधानांचं छायाचित्र असणारी जाहिरात प्रदर्शित केल्याबद्दल एका गॅस कंपनीच्या वितरकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या साताऱ्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे

गटशिक्षणाधिकारी राम कापसे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या जनजागृती फेरीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते प्रत्येक नागरिकानं मतदान करावं असं आवाहन या फेरीतून करण्यात आलं आहे

नाथ महाराजांच्या गावातल्या मंदिरातला प्रसिद्ध रांजण भरण्याला आजपासून प्रारंभ होतो

यंदाचा हा चारशे वीसावा नाथषष्ठी महोत्सव असल्याचं नाथवंशजांकड्रन सांगण्यात आलं संत तुकाराम महाराज यांची प्ण्यतिथी तुकाराम बीजनिमित्त आज तुकोबांचं स्मरण केलं जात आहे यानिमित्त आज पुणे जिल्ह्यात देहू इथं भाविकांनी तुकोबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे

या स्पर्धेत भारत अणि नेपाळ दरम्यान अंजिक्य पदासाठी सामना होण्याची ही चौथी वेळ आहे